या संदर्भात काल आरोग्यमंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी को विनसॉफ्टवेअर संदर्भात द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली तंत्रज्ञान आणि माहिती व्यवस्थापनासंबंधीच्या विशेषाधिकार समितीचे प्रमुख राम सेवक शर्मा बैठकीच्या अध्यक्षपदी होते

आधार क्रमांकावर नोंदलेले दूरध्वनी क्रमांक नागरिकांच्या नोंदणीसाठी वापरले जाणार असून एसएमएसद्वारे लसीकरणाबद्दल संपर्क साधला जाणार आहे असेही शर्मा यांनी सांगितले

येत्या शनिवारपासून देशभरात कोरोना लसीकरणाला प्रारंभ होत असून राज्यात त्यासाठीची तयारी आणि नियोजनही पूर्ण झालं आहे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची राज्यात जय्यत तयारी झाली असून यापूर्वी पार पाडलेल्या रंगीत तालमीमुळे प्रशासकीय यंत्रणेतही एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे

या लसीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या कोवीन अॅपसाठी त्याचबरोबर लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या आरोग्य सेवकांना त्याबद्दलचा संदेश पाठवण्यासाठी इंटरनेट आवश्यक ठरणार आहे राज्यातील नंद्रबार गडचिरोली आणि नाशिक जिल्ह्यातील अतिर्द्गम भागात इंटरनेटच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी त्यावरही उपाययोजना केली जात आहे

एकंदर लसीकरणाच्या या महत्वाकांक्षी कार्यक्रमासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे

दीपक म्हैसेकर यांनी काल नाशिक येथे आढावा बैठकीत व्यक्त केले परदेशातून आलेल्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवून त्यांची कोरोना चाचणी वेळोवेळी शीघ्रतेने करून घेण्याची सूचना त्यांनी दिली लसीकरण कार्यक्रमात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचाही सहभाग होण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात लसीकरणाचे लाभ लाभार्थ्यांना देण्यापूर्वी त्यांच्या एलर्जी आणि प्रतिकारक्षमतेचा वैद्यकीय इतिहास संकलित करण्यात यावा आणि लसीकरणानंतर जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीच्याही उपाययोजना कराव्यात असेही ते म्हणाले

कोरोनाच्या ताळेबंदीचा अनेकांना तोटा झाला तसा फायदाही झाला घरपोच भाजीपाला देणाऱ्या किसान कनेक्ट या श्रीरामपूर येथील शेतकरी गटाने आता मॉम किचन सुरू करून भाजीपाल्यासह तयार पदार्थ देण्यास सुरुवात केली असून मुंबई पुणे येथून या पदार्थांची मागणी वाढत आहे

भाजीपाल्याबरोबर दिवाळीसाठी या मॉम किचनमधून फराळाचे पदार्थ देण्यात आले आता या मॉम किचनला इतकी मागणी वाढली की फराळाच्या व्यतिरिक्त पदार्थ पुरविण्याचे काम होत आहे

भाजीपाला विकण्यासाठी तयार केलेली साखळी आता हे पदार्थ विकण्यासाठी उपयोगी पडत असल्याचे किसान कनेक्टचे किशोर निर्मळ यांनी सांगितले

बाप्रसाहेब नागरगोजे यांनी दिली डॉ जगन्नाथ दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम तीन दिवस चालणार आहे त्यानंतर प्रयोगशाळेत या रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे नवा कोरोना नव्या कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याचा कालावधी कमी असल्याने त्याबाबत प्रशासनाने सतर्क राहून काळजी घेण्यात यावी असे प्रतिपादन नाशिकचे संपर्क मंत्री छगन भूजबळ यांनी केले काल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री भ्जबळ बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरेंसह इतर उपस्थित होते नव्याने आलेल्या स्ट्रेनचा विचार करता मुंबईत येणाऱ्या परदेशातील प्रवाशांचा प्रवासाचा इतिहास तपासून प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात यावी आणि त्यांना काही दिवसांसाठी मुंबईतच थांबवणे योग्य होईल जेणेकरुन स्ट्रेनचा प्राद्र्भाव वाढणार नाही तसेच कोरोना लसीकरणाबाबत नुकतीच जिल्ह्यात अभिरुप चाचणी घेण्यात आली असून जिल्ह्यात लस साठविण्यासाठी शीतकरणीची क्षमता आवश्यतेपेक्षा दिडपटीने अधिक आहे आणि लसीकरणासाठी जिल्हापातळीवर सर्व नियोजन पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बैठकीच्या वेळी दिली पर्यटनस्थळे कोरोनाच्या वाढत्या प्राद्र्भावामुळे गेल्यावर्षीच्या मार्च महिन्यापासून बंद असलेली शहरातील पर्यटन स्थळे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या आदेशानंतर बुधवारी पर्यटकांसाठी खुली करण्यात आली सरकारने घालून दिलेल्या सगळ्या नियमांचे पालन करणे इथे येणाऱ्या पर्यटकांना बंधनकारक असून त्यासाठी सर्व पर्यटनस्थळांवर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे कोरोनाच्या काळात देशव्यापी लॉकडाऊनमुळे आणि नंतरही कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्व ऐतिहासिक स्थळे वारसास्थळे वस्तूसंग्रहालये बंद ठेवण्यात आली होती मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळू हळू ओसरू लागल्यावर शहरातील आणि परिसरातील सर्व ऐतिहासिक स्थळे वारसास्थळे राष्ट्रीय स्मारक आणि संग्रहालय पर्यटकांसाठी खुली करण्याचे आदेश पृण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले साहित्य महोत्सव कोरोना टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर साहित्यक्षेत्रात चैतन्य निर्माण होऊन ग्रंथव्यवहाराला गती मिळावी या उद्देशाने पुण्यातील चपराक प्रकाशनने साहित्य महोत्सव जाहीर केला आहे येत्या मंगळवारी स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊसाहेबांच्या जयंतीचे निमित्त साधून पुण्यातील श्रमिक पत्रकार भवनात एक दिवसाचे हे साहित्य संमेलन होणार आहे